मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत ही मंजुरी मिळाली

बाणेर नांदेड सिटी खराडी वाघोली आणि काळेपडळ या ठाण्यांबरोबरच उरळीकांचन अशी सहा नवीन पोलीस ठाणी तयार होणार आहेत

दहा महिन्यांच्या खंडानंतर पिंपरी चिंचवडमधल्या उच्च माध्यमिक शाळा आज सुरू झाल्या असल्या तरी विद्यार्थ्यांचा मात्र अल्प प्रतिसाद मिळाला पिंपरी चिंचवडमधल्या शाळांमध्ये आज जवळपास तीस ते पस्तीस टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवली गेली शाळेचा पहिलाच दिवस असल्यानं सुरक्षिततेची खबरदारी घेतली गेली

त्यामुळे शिक्षक संख्याही कमी असल्याचं पुणे जिल्हा खासगी शाळा संघटनेच्या समन्वयक जागृती धर्माधिकारी यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं दरम्यान पुणे शहरातल्या अनेक शाळांची तपासणी मात्र अजून पूर्ण न झाल्यामुळं शहरातल्या अनेक शाळा आजपासून सुरू होऊ शकल्या नाहीत

या पार्श्वभूमीवर अनेक शाळांनी आज विद्यार्थ्यांना आणि पालकांना एसएमएस पाठवून शाळा सुरू होणार नसल्याचं कळवलं

यात वैद्यकीय अधीक्षक वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्रं समुदाय आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत कोरोनामुक्त झालेल्यांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे अशी माहिती जिल्हा आरोग्य प्रशासनानं दिली

प्णे महापालिकेतर्फे मार्चअखेरपर्यंत नाल्यांच्या स्वच्छतेचं काम करण्यासाठी तसंच नाल्यांभोवती संरक्षक भिंत बांधण्याची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येईल अशी माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली शहरातल्या प्रलंबित कामांसंदर्भात कोथरूडचे आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांची भेट घेऊन चर्चा केली त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली

औरंगाबादसह इतर काही शहरांची नाव बदलण्याच्या सुरू असलेल्या चर्चेबाबत बोलताना यावाबत कोणत्याही पक्षानं राजकारण करू नये असं मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं त्यांची परप्रांतीयांवाबतची भूमिका बदलल्यास त्यांच्याशी युतीवाबत चर्चा होऊ शकते मात्र सध्यातरी मनसे बरोबर युतीवाबत चर्चा झाली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं प्णे कृषी उत्पन्न बाजार समितीनं अतिक्रमण शुल्क कमी करावं या मागणीसाठी पथारी व्यावसायिक पंचायत संघटनेचे अध्यक्ष आणि कामगार नेते डॉक्टर बाबा आढाव आणि फळ विक्री करणारे व्यावसायिक यांनी समितीच्या कार्यालयाबाहेर आजपासून बेमुदत उपोषण सुरू केलं आहे

त्यामध्ये फक्त शंभर रुपये कपात करण्यात आली असली तरी तेवढी कपात मान्य नसल्यानं पथारी व्यावसायिकांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे हवामान प्ण्यात आज दिवसभर ढगाळ हवामान होतं त्यामुळे किमान तापमानातही वाढ झाली आहे

उद्या आकाश मुख्यतः ढगाळ राहण्याची शक्यता असून काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत